पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत काल ते वैज्ञानिकांशी बोलत हेते वैज्ञानिकांनी यावेळी विविध विषयांवर सादरीकरण केलं प्ण्यात सुरु असलेल्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं काल दिवसभर सी व्ही रामन सभागृहात प्रधानमंत्र्यांनी पोलीस अधिका याशी संवाद साधला

शिवाय केंद्रीय तपास यंत्रणा निमलष्करी दलाचे अधिकारीही या परिषदेला उपस्थित आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परिषदेमधे सहभागी झाले आहेत

देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारणी देण्याच्या दृष्टीनं कर आकारणीचं सुसूत्रीकरण करण्याबरोबरच त्रिर उपाय सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं नवी दिल्लीत काल त्या एका समारंभात बोलत होत्या काही करसवलती काढून घेऊन करपद्धती अधिक सुटसुटीत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमधे सरकारनं यादृष्टीनं विविध उपाययोजना केल्या असं सांगून त्या म्हणाल्या की करवसुलीत कोणत्याही प्रकारची जोरजबरदस्ती होणार नाही देशभरात मालाला मागणी वाढावी यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी गेल्या दोन महिन्यात पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित केलं आहे अशी माहिती त्यांनी दिली कराचे दर वस्तू आणि सेवा कर परिषद ठरवेल असं त्यांनी स्पष्ट केलं न्याय सर्वांसाठी सुलभ होण्याच्या आवश्यकतेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे

सरन्यायाधीश एस

बोबडे यांनी सांगितलं की न्यायानं कधीही सूडाची भूमिका घेऊ नये कारण त्यामुळे न्यायव्यस्थेचं चारित्र्य नष्ट होतं

कामगार नेते दिवंगत दत्तोपंत ठेंगडी यांचे सामाजिक आणि आर्थिक विचार सध्याचं आर्थिक धोरण आणि धोरणात्मक निर्णयांसाठी आदर्श आणि दिशादर्शक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक विचार या विषयावर अखिल भारतीय प्राहक पंचायतीतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते ग्रामीण आणि आदिवासी भागातील अर्थव्यवस्था बाम्ब्र शेती आणि जैव इंधन निर्मितीमुळे नवी उभारी घेईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला बेळगाव सीमा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसरकारनं केलेल्या प्रयत्नाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सीमावाद ब याच वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणात महाराष्ट्राची बाजू मांडणा या वकीलांबरोबर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे स्वतः चर्चा करणार असून ते ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्याशीही चर्चा करतील असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे शिंदे आणि भूजबळ यावेळी समन्वयाची भूमिका बजावतील खतरनाक नक्षलवादी पार्वती सादमेकला महाराष्ट्र पोलीसांनी गडचिरोली जिल्ह्यात पकडलं